प्रचारादरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल राहुल गांधी यांच्या विरुद्ध दाखल झालेल्या याचिकेवर आणखी एक प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची संधी सर्वोच्च न्यायालयानं गांधी यांना दिली आहे

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना त्यांच्या नागरिकत्वाबद्दल स्पष्टीकरण मागणारी नोटीस केंद्रीय गृहमंत्रालयानं बजावली आहे भाजपा नेते आणि राज्यसभा सदस्य सुब्रमण्यन स्वामी यांनी याबाबत केलेल्या तक्रारीची दखल घेऊन गृहमंत्रालयानं ही नोटीस बजावली आहे

ख्रिमधे नोंदणी झालेल्या एका कंपनीचे राहुल गांधी हे संचालक होते त्या कंपनीचे सचीवही होते

काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी त्यांच्या नागरिकत्वाबाबत असलेला संशय दूर करावा अशी मागणी भाजपानं केली आहे राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबद्दल कुठलही गूढ राहता कामा नये अशी अपेक्षा असून यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही असं पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना सांगितलं यासंदर्भात केंद्रीय गृह विभागानं राहुल गांधी यांना जारी केलेली नोटीस म्हणजे महत्वाच्या मुद्द्यांवरून जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपानं केलेली राजकीय खेळी असल्याचा आरोप काँग्रेसनं केला होता लोकसभा निवडणूकीच्या उरलेल्या तीन टप्प्यांसाठी प्रचार स्रु आहे राजकीय पक्षांच्या महत्त्वाच्या वरिष्ठ नेत्यांनी देशभरात ठिकठिकाणी प्रचारसभा घेतल्या भाजपा नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात बाराबांकी आणि बाहरीच श्विं तर बिहारमधे मुजफ्फरपूर श्विं प्रचारसभा घेतल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मध्यप्रदेशात प्रचार केला

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी प्रचारसभांमधून आचारसंहितेचा भंग केल्याच्या तक्रारीविषयी सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाकडून जबाब मागितला आहे काँग्रेस खासदार सुष्मिता देव यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर आयोगानं कारवाई का केली नाही अशी विचारणा सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं केली आहे

तथाकथित आध्यात्मिक गुरु नारायण साई याला सुरतच्या सत्र न्यायालयानं आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे

त्यानंतर न्यायालयानं आज त्याला ही शिक्षा सुनावली नारायण साई हा तथाकथित आधात्मिक गुरु आसाराम याचा मुलगा आहे आसारामही लैंगिक अत्याचार प्रकरणात गेल्या सुमारे सहा वर्षांपासून जोधपूर तुरुंगात आहे एकविसाव्या शतकाच्या बदलत्या गरजांनुसार देशातली उच्चशिक्षण व्यवस्था घडवण्याची आवश्यकता उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे नवी दिल्लीत आयोजित डॉक्टर राजाराम जयपुरीया स्मृती व्याख्यानमालेत ते आज शिक्षण उद्योजकता आणि नीतीमूल्य या विषयावर बोलत होते

कोलकत्याचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची न्यायालयीन कोठडी हवी असेल तर सीबाआयनं त्यासाठी आणखी पुरावे सादर करावेत असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे

क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी सोबत केलेल्या सर्व व्यवहारांची माहिती उद्यापर्यंत सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आम्रपाली उद्योग समूहाला दिले आहेत

नायब राज्यपालांना राज्याच्या दैनंदिन कारभारात हस्तक्षेप करण्याचा अथवा स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा कुठलाही अधिकार नाही असा निर्णय देत मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई पीठानं पुदुचेरीच्या नायब राज्यपाल डॉक्टर किरण बेदी यांना फटकारलं आहे

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या निर्णयानुसार ही रक्कम राज्यांच्या आपत्ती व्यवस्थापन निधीत जमा केली जाईल